टप्प्यात मतदान घेण्यात येणार

निवडणूकांकरिता प्रशासन सज्ज असल्याचं नागपूरचे जिल्हा निवडणूक अधिकारी तसंच जिल्हाधिकारी अश्विन म्दगल यांच प्रतिपादन

निवडणूक आयोगातर्फे करण्यात आलं

मान्यवरांचा आज पद्मप्रस्कार देऊन गौरव करण्यात आला सतराव्या लोकसभेसाठी काल निवडणुक आयोगानं मतदानाचं वेळापत्रक जाहीर केले देशभरात सात टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे

या निवडणूक संदर्भात प्रशासनानं केलेल्या तयारी बाबत माहिती आज नागपूर इथं अश्विन मुदगल यांनी पत्रकार परिषदेत दिली

यावेळी प्रथमच व्ही व्ही पॅट यंत्राचा उपयोग मतदानासाठी करण्यात येणार असल्याचं सांगून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन म्दगल म्हणाले

व्ही पॅटचा पहिल्यांदा या निवडण्कीमध्ये उपयोग होत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर व्ही व्ही पॅट च्या अवरनेससाठी आपण कार्यक्रम घेतला होता

पॅटचा अवरनेसचा प्रोग्राम आपण सुरू केला होता त्याची सुरूवात तीन जानेवारीपासून झाली आहे आजपर्यंत साधारणतः पावणेदोन लाख लोकांनी प्रत्येक्षात व्ही व्ही पॅटमध्ये व्होटींग करून त्याच्या बाबतीत माहिती घेतली प्रत्यक्षात दोन लाखापेक्षा जास्त लोकांनी माहिती घेतली आहे

आदर्श आचार संहिता लागू झाली असून या दोन्ही मतदार संघात मतदान प्रक्रिये दरम्यान भरारी पथक स्थापित करण्यात आले आहे

कायदा आणि सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिस यंत्रणाना सुध्दा सज्ज असल्याचं पोलिस आय़क्त भ़षण कुमार उपाध्याय यांनी यावेळी सांगितलं

प्लवामा इथं न्कत्याच झालेला हल्ला किंवा तत्सम संकटसमयी जखर्मींच्या संख्येत घट व्हावी याकरिता संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डी आर डी ओ नं एक विशेष उपचारपद्धती विकसीत केली आहे यायोगे जखमींना रूग्णालयात उपचारासाठी नेण्याकरिता लागणाऱ्या कालावधीत होणारी हानी कमी करण्यात येईल या उपचारपद्धतीत जखमांमधून वाहणारं रक्त थांबविणं अतिविशिष्ट प्रथमोपचार आणि ग्लीसरीनयुक्त सलाईन याचा समावेश आहे असं शास्त्रज्ञांनी सांगितलं जखमी झाल्यानंतरच्या पहिल्या सोनेरी तासांमध्ये परिणामकारक प्रथमोपचार मिळाल्यास जिवंत राहण्याचे तसंच कमीत कमी अपंगत्व येण्याचं प्रमाण वाढ़ शकेल असंही त्यांनी सांगितलं भारत आणि मालदीव दरम्यान नवीन प्रवेशपरवाना अर्थात व्हिसा सामंजस्य करार आजपासून लागू झाला या उदार धोरणादवारे भारतात चिकित्सा उपचाराबरोबरच शिक्षण आणि व्यापार करण्यासाठी इच्छ्क मालदीवच्या लोकांना अधिक संधी मिळणार आहेत रमजानच्या पवित्र महिन्यातच लोकसभा निवडण्का घेण्यात येत असल्याच्या आरोपांचं खंडन निवडणूक आयोगातर्फे करण्यात आलं आहे दरम्यान रमजानचा संपूर्ण महिना निवडणुकीदरम्यान वगळता येणार नसल्याचं आयोगातर्फे सांगण्यात आला आहे रमजानमध्ये मुख्य सणाचा दिवस शुक्रवारी येत असल्यानं त्या दिवशी मतदान घेण्याचं टाळण्यात आल्याचं देखिल आयोगानं स्पष्ट केलं आहे तत्पूर्वी त्रणमूल कांग्रेस आणि आम आदमी पक्षानं रमजानच्या महिन्यात निवडण्का घेण्याबाबत प्रश्न उपस्थित केले होते दरम्यान विरोधी पक्ष लोकसभा निवडण्कींना धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याची टिका भाजपातर्फे करण्यात आली नवी दिल्ली इथं आज भाजपाचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी निवडणुकीदरम्यान होळी आणि नवरात्र हे सण देखील असल्याचं सांगितलं विरोधी पक्षानं केलेल्या आरोपांमुळे निवडणूक आयोगासारख्या भक्कम संस्थांना कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं ते प्ढं म्हणाले लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रात एकूण आठ कोटी सत्त्याहत्तर लाख तीन हजार चारशे चौऱ्यांऐशी मतदार आहेत राज्याचे मुख्य निवडणुक अधिकारी अश्वनी कुमार यांनी काल मुंबईत मंत्रालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली ज्या पात्र नागरिकांनी अदयाप मतदार यादीत नाव नोंदणी केलेली नाही त्यांना त्यांच्या मतदार संघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेच्या दहा दिवस आधीपर्यंत मतदार यादीत नाव नोंदणी करता येणार असल्याचं अश्वनी क्मार यांनी सांगितलं

लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे आणि निपक्षपाती राबविण्याची जबाबदारी प्रशासनावर असून निवडणूकीसंबंधी कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी अशा सूचना यवतमाळ वर्धा चंद्रपूर वाशीम भंडारा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणांना दिले आहेत निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देशातील मान्यवरांचा आज पद्मप्रस्कार देऊन गौरव करण्यात आला यामध्ये राज्यातील प्रसिद्व नाट्यकर्मी प्रा

रवींद्र आणि डॉ स्मिता कोल्हे आणि गायक शंकर महादेवन या मान्यवरांचा समावेश होता राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते वैदयकीय क्षेत्रातील योगदानासाठी डॉ रवींद्र आणि डॉ स्मिता कोल्हे यांना पद्मश्री प्रस्कारानं सन्मानित करण्यात आलं

प्रसिध्द नाट्य कलाकार आणि नाट्य दिग्दर्शक तसंच राष्ट्रीय नाट्य विदयालयाचे माजी संचालक प्रा

प्रसिद्ध गायक आणि संगीत संयोजक शंकर महादेवन यांनी कला क्षेत्रात दिलेल्या मोलाच्या योगदानासाठी त्यांना पद्मश्री प्रस्कारानं सन्मानित करण्यात आलं

नागपूर महानगर पालिका क्षेत्रात मोहिमेचा शभारंभ महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते बालकाला पोलिओ डोज पाजून करण्यात आला याप्रसंगी बोलताना जिचकार म्हणाल्या अभियानादरम्यान शहरातील एकही बालक पोलिओ डोज शिवाय राहायला नको

बी

येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे